नळांमधून स्वछ पेयजल उपलब्ध करून देण्यात आले असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन देशात कोविड रुग्ण संख्येत वाढ

डिसेंबरपर्यन्त शाळा बंद राहणार

नेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

ते आज उत्तर प्रदेश मधील मिरजापूर आणि सोनभद्र जिल्ह्यातील ग्रामीण पेय जल योजनांच्या उदघाटन प्रसंगी दुरदृश्य प्रणाली दवारे बोलत होते

आज ज्या नवीन योजना सुरू करण्यात आल्या त्या द्वारे आधीच्या योजनेला गती मिळणार आहे

या सर्व गावांमध्ये पाणी आणि स्वच्छता आणि पाणी समिती स्थापन करण्यात आल्या आहेत ज्या परिचालन आणि देखभालीची जबाबदारी सांभाळतील

ते प्ढे म्हणाले कि जल जीवन अभियानांतर्गत घरात पाणीप्रवठा उपलब्ध झाल्याम्ळे आपल्या माता भगिनींचे जीवन स्कर होत आहे मोदी प्ढ म्हणाले की याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गरीब क्ट्ंबांना अशूद्ध पाण्याम्ळे होणारे कॉलरा टायफाइड एन्सेफलायटीस यासारख्या आजारांमध्ये घट झाली आहे विप्ल प्रमाणात संसाधने असूनही विंध्याचल किंवा ब्ंदेलखंड प्रदेशात कमतरता असल्याबद्दल पंतप्रधांनानी खेद व्यक्त केला ते पुढे म्हणाले अनेक नद्या असूनही हे प्रदेश सर्वात तहानलेले आणि द्वष्काळग्रस्त प्रदेश म्हणून ओळखले जात होते आणि अनेक लोकांना येथून स्थलांतर करण्यास भाग पाडले होते ते म्हणाले की आता पाणी टंचाई आणि सिंचनाचे प्रश्न या प्रकल्पांदवारे सुटतील आणि ते जलद विकासाचे लक्षण आहे

अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली

नितीन गडकरी हिराबाई पेडणेकर यांच्या जयंती निमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे स्मरण आणि अभिवादन केले पहिल्या मराठी स्त्री नाटककार गायिका संगीतकार हिराबाई पेडणेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन असे एका ट्वीट संदेशाद्वारे गडकरीनी सांगितलं आहे

मात्र स्थानिक परिस्थिती बघून यासंदर्भात जिल्हा प्रशासनानं निर्णय घ्यावा असंही सूचित केलं होतं त्यानुसार स्थानिक प्रशासनांनी आपापल्या पातळीवर शाळा स्रु करण्यासंदर्भात निर्णय घेतले आहेत

नागप्रचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पाल्यांना शाळेत सोडायला येणारे त्यांचे पालक या सर्वांना सॅनेटायझर मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगच पालन कटाक्षाने करणे आवश्यक राहील याचे उल्लघंन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं

यापैकी आठ शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत

संजय राठोड राज्यात नवं समीकरण असलं तरी शिवसेना म्हणून प्ढील काळात स्वबळावर सर्व निवडण्का लढवायच्या आहे असे आवाहन राज्याचे वनमंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज शिवसैनिकांना केले जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात राठोड बोलत होते

रिपल्बिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज याबाबतची घोषणा केली देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसंख्येला मानव संसाधनात परिवर्तित करण्यासाठी देशात नवीन शैक्षणिक धोरण आणलं हे धोरण विदयार्थी आणि शिक्षक या दोघांचा समन्वय साधणारे असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले ते आज अमरावती इथ शिक्षक विभाग मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ नितीन धांडे यांच्या प्रचारासाठी आयोजित मेळाव्यात बोलत होते राज्यात उद्या पासून शाळा स्रू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे शाळा सुरू करण्याचा निर्णय हा फार गांभीर्याने घेतला गेला पाहिजे शिक्षकांची कोरोना चाचणी ही राज्य सरकारने आपल्या खर्चाने केली पाहिजे सामाजिक दूरता पाळलं जात की नाही याचाही विचार केला पाहिजे कारण पालक फार घाबरलेले आहेत त्या त्या भागातील परिस्थिती पाहनच शाळा स्रू करण्याचा निर्णय घेतला पाहिजे कारण हा निर्णय सरसकट होऊ शकत नाही असेही फडणवीस म्हणाले महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ असून कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही हे तीनही पक्ष एकमेकांचे नैसर्गिक मित्र नसून सत्तेसाठी एकत्र आल्याची टीका फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केली